ठळक बातम्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशहिताचे संकल्प करून ते सिद्धीस नेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी

भारत अमेरिकेच्या नौदलाच्या संयुक्त सरावाला बंगालच्या उपसागरात आरंभ आणि

मन की बात जगातली सगळ्या मोठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम भारतात सुरू असून प्रत्येकानं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं गेल्या वर्षी याच काळात लावलेला जनता कर्फ्यू त्यानंतर टाळी थाळी वाजवून दीप उजळून कोरोना हद्दपार करण्याचा व्यक्त केलेला निर्धार या जागतिक साथीशी वर्षभर दिलेला निकराचा लढा आणि आता यशस्वीपणे राबवली जात असलेली लसीकरण मोहीम असा सगळा पटचं पंतप्रधानांनी उलगडला

एक दीप से जले दुसरा और राष्ट्र रोशन हो हमारा या भावनेतून ही वाटचाल सुरू आहे असं पंतप्रधान म्हणाले या विचारमंथनात सहभागी होणाऱ्या सर्व श्रोत्यांचे त्यांनी आभार मानले मार्च महिन्यात दांडीयात्रा दिनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू झाला आणि याच महिन्यात अमृतमहोत्सवी मन की बात होते आहे हा योगायोग अधोरेखित करून आपापल्या भागातल्या स्वातंत्र्य लढ्यातल्या संघर्षगाथा देशासमोर मांडा स्वातंत्र्य सैनिकांच्या याच शौर्यकथा आपल्याला सतत प्रेरणा देत राहतील असं ते म्हणाले नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्य कर्मणः या कृष्ण वचनाचा दाखला देत आपल्या कर्तव्यांचं निष्ठेनं पालन करत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशहिताचे संकल्प करून ते सिद्दीस नेण्यासाठी प्राणपणानं झटण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं

दीपस्तंभ पर्यटनावर बोलताना त्यांनी गुजरात मधल्या जिन्झूवाडा दीपस्तंभाची माहिती दिली तर मध आणि मेणाची वाढती मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी आता ब्रेतक्रांती पाठोपाठ मधुक्रांतीकरता सज्ज होण्याचं आवाहनही केलं आगामी काळात येणाऱ्या विविध सण उत्सवांनिमित्त पंतप्रधानांनी सर्वांना शुभेच्छा दिल्ये

कोरोनाच संकट अजूनही टळलेलं नाही हे सांगून दवाई भी कडाई भी या संदेशाची आठवण करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या अमृत महोत्सवी मन की बात ची सांगता केली राष्ट्रपती राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुधारणा विधेयकावर काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली बुधवारी राज्यसभेत कॉप्रेस आप आणि इतर पक्षांनी या विधेयकाच्या विरोधात सभागृहातून वॉक आऊट केल्यानंतर सत्ताधारी पक्षांनं बह्मताच्या जोरावर हे विधेयक मंजूर केलं या विधेयकामुळं दिल्ली सरकार हे नायब राज्यपालांना जबाबदार राहणार आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यानीही यावर शिक्कामोर्तब केल्यान हे विधेयक कायद्यात रुपातरीत झाल आहे

या बातम्या आपण न्यूज ऑनएआयआर या एपवर देखील ऐक शकता

हा कोरोनाचा संसर्ग देशात पसरल्यापासून आतापर्यंत एका दिवसात झालेली सर्वाधिक वाढ आहे

दरम्यान मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी राज्याच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि टाळेबंदीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जनतेनं कोरोना सुरक्षा नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहनही ठाकरे यांनी केलं आहे महाराष्ट्रासह छत्तीसगड कर्नाटक पंजाब गुजरात मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये दररोज मोठ्या संख्येनं कोरोना बाधितांची नोंद होत आहे

भारत भारत अमेरिकेच्या नौदलाच्या पासेक्स या संयुक्त सरावाला काल बंगालच्या उपसागरात सुरुवात झाली आज हा सराव समाप्त होणार आहे

गेल्या नोव्हेंबरमध्ये मलाबार सरावादरम्यान भारत अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांच्या नौदलांमध्ये निर्माण झालेली एकात्मता आणि सहकार्य वृद्धींगत करण्यासाठी आणखी सराव आयोजित केला जात असल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं

या द्वारे सिक्कीमच्या विद्यार्थ्यानी परस्परांची भाषा संस्कृती याबाबत सखोल माहिती घेतल्याचं सिक्कीमचे आयुक्त अश्वनीकुमार चंद यांनी सांगितलं कोरोना साथीमुळे बरेच उपक्रम ऑनलाइन राबवण्यात आले असून दिल्ली आणि सिक्कीम यांच्यामधील संबंध अधिक दृढ झाले आहेत असंही चंद यांनी सांगितलं

आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

नाबाद राहिला त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारवार हात स्वच्छ धवा सुरक्षित अंतरराखाआणि विधासार्हं बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणीनमस्कार